राज्यातल्या कुष्ठरुग्णांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मुख्यमंत्री आवास योजना राबवणं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय तसंच आयुष संचालनालयाच्या अखत्यारीतल्या अध्यापकीय पदांना सातवा वेतन आयोग लागू करणं अध्यापक प्रशिक्षण संस्था दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसंच सोलापरच्या पण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली

आशियायी विकास बॅक आणि केंद्र सरकारमध्ये काल या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या

अनिल बोंडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आरे कॉलनी मुंबईतल्या लोखंडवाला ते कांजुर्मार्ग या मेट्रो मार्गावरप्रस्तावित यार्डासाठी आरे कॉलनी वनक्षेत्रातली जवळपास अडीच हजार झाडं तोडण्याच्या निर्णयाला होत असलेला तीव्र विरोध आणि जनक्षोभ लक्षात घेता या क्षेत्रात यार्ड उभारण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काल पी टी आय ला सांगितलं आता वडाळ्यात हा यार्ड उभारण्या बाबत विचार सुरु आहे विविध प्राणी प्रजाती आणि पक्ष्यांचा अधिवास असलेल्या या वनक्षेत्रातल्या वृक्ष तोडीच्या निर्णयाला समाजातील सर्व स्तरातून तीव्रविरोध करण्यात आला होता गडकरी नव्यानं लागू केलेल्या मोटारवाहन कायद्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल तसंच वाहनचालकांना नियम पाळण्याची शिस्त लागेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे

पहिल्या शंभर दिवसातच सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याचं ते म्हणाले हर्षवर्धन हिवतापाचं समूळ उच्चटन करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी काल पुण्यात सांगितलं

पाषाण इथल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतल्या डाय मिथाईल ईथर या पथदर्शी प्रकल्पाचं उदघाटनही डॉ

सैनी प्रणे मुंबई महामार्गावर कान्हे इथं लष्करी विधि महाविद्यालयच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन काल लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस

सैनी यांच्या हस्ते झालं

भारत पाकिस्तान सीमा रेषेवर गुजरात जवळच्या खाडीच्या भागातून दहशतवादी कारवाया होऊ शकतात तसंच दक्षिण भारतामध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो

त्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य दल सक्षम आहे अशी ग्वाही लेफ्टनंट जनरल सैनी यांनी दिली

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं ऊस पीक पाण्याखाली गेलं आहे

तसंच सोलापूर अहमदनगर आणि मराठवाडयातल्या काही जिल्ह्यात दृष्काळामुळे ऊस पिकाला फटका बसला आहे या सर्व बाबीवर साखर संघाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली त्यानंतर ऊस गाळप हंगाम पूढे ढकलण्याची मागणी संघानं केली आहे यवतमाळ जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचा यांच्या समन्वय समितीनं काल यवतमाळ धुळे आणि गोंदियासह राज्यात अनेक ठिकाणी लाक्षणिक संप पुकारला

सांगली जिल्ह्यात अप्पर तहसीलदार कार्यालय सुरु करण्याला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे या कार्यालयामुळे शहर आणि पश्चिम भागातल्या लोकांची गैरसोय दूर होणार आहे राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणूनअसलेला दर्जा काढून न घेता आणखी एकदा निवडणूकीत कामगिरी सुधारण्याची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँप्रेस तृणमूल काँप्रेस आणि भाकपा या पक्षांनी काल निवडणूक आयोगाकडे केली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षांची कामगिरी चांगली नसल्यामुळे या पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याबाबत निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती

जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी प्रशासनाच्या वतीनं शहीद स्थळावर प्ष्पहार अर्पण केला सांगली पूर पथक प्रग्रस्त सांगली कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जागतिक बँकेचं पथक आज या भागात येणार आहे सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी काल ही माहिती दिली

नाशिक नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात पाणी साठा वाढला असून नद्यांना पूर आले आहेत यामुळे सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान राज्यभरात काल पावसाचा जोर कमी जास्त होता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर मराठवाङ्यात तुरळक पाऊस पडला